मॉन्ट्रियल स्थित आंतरराष्ट्रीय विमानतळ परिषदेतर्फे विमानतळावरील सेवा सुविधांच्या त्याचबरोबर अन्य काही निकषांच्या आधारे सर्वेक्षण करून सर्वोत्कृष्ट विमानतळाचे पुरस्कार दिले जातात

विमान प्रवाशांना जागतिक दर्जाची सेवा सुविधा पुरवण्यातही पुणे विमानतळाचा क्रमांक लागला आहे पुण्याबरोबरच अमृतसरकोलकाता चंदिगढ आणि वाराणसी विमानतळांचा सर्वोत्कृष्ट सुविधा पुरवणाऱ्या विमानतळाच्या यादीत समावेश झाला आहे जंबो हॉस्पिटल गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत आहे महापालिकेच्या सर्व यंत्रणा काम करत आहे शिवाय खाजगी हॉस्पिटलमध्येही बेड्स उपलब्ध व्हावे यासाठी नियोजन करण्यात आलं आहे

गणेश बिडकर लसीकरणाच्या तिस या टप्प्यात कोविन पोर्टल सुरू होण्यात तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यानं पुणे महापालिकेच्या विविध रूग्णालयात आलेल्या नागरिकांना अडचणींना सामोरं जावं लागलं होतं

रुग्णालयात किती जणांना दररोज लस दिली जाते लस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना नक्की कोणत्या अडचणी येतात हे समजावून घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर उपस्थित असलेल्या नागरिकांशी त्यांनी संवाद साधला तसेच या अडचणींचे निवारण तातडीनं करून आवश्यक त्या सर्व नियमांचे तंतोतंत पालन करावं अशा सूचनाही त्यांनी आरोग्य विभागाला केल्या आहेत मंदिर बंद कोरोनाचा वाढता प्राद्भाव लक्षात घेता गर्दी टाळण्यासाठी पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेट गणपती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आजच्या अंगारकी चतुर्थीला मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला पण बाहेरून दर्शन घेण्यासाठी पुणेकरांनी मंदिरासमोर एकच गर्दी केल्यानं मूळ उद्देशालाच हरताळ फासला गेला

देवदर्शनासाठी झालेल्या गर्दीत कोरोनाचा फैलाव होत नाही असाच समज बहुदा पुणेकरांनी करून घेतल्याचं आज स्पष्ट झालं स्थायी समिती निवडणक पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक शुक्रवारी होणार असून यासाठी अर्ज दाखल करण्याचा आज अखेरचा दिवस आहे पालिकेमध्ये भाजपाचे पक्षीय बलाबल असल्यानं समितीचा अध्यक्ष भाजपाचा असेल हे स्पष्ट आहे भाजपा कडून नितीन लांडगे यांनी थोड्यावेळापूर्वी अर्ज दाखल केला असून भोसरी गावठाण मतदारसंघाचं ते प्रतिनिधित्व करत आहेत

पण लष्कराच्या गुप्तचर विभागाला प्रश्नपत्रिका फुटल्याची माहिती मिळाल्यांनतर परीक्षा रद्द करण्यात आली

त्यानुसार गुन्हे शाखेने तपास करून चार जणांना अटक केल्याची माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली पाणी प्रवठा बंद महापालिकेच्या लष्कर आणि नवीन होळकर पंपिंग येथील द्रुस्तीच्या कामांमुळे लष्कर आणि लोहगाव आदी भागांमधील पाणीपुरवठा गुरुवारी पूर्ण दिवस बंद राहणार असून शुक्रवारी सकाळी उशिरा कमी दाबाने पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने दिली आहे

तर हा होता आजचा पुणे वृत्तांत